या प्रक्रियेत आपल्या माध्यमांनीही स्वतःची ओळख तयार केल्याचं ते म्हणाले ते आज मुंबईत सर्जिंग डिया या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात बोलत होतेकार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबईतल्या कामगार रुगणालयात काल लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल मोदी यांनी संवेदना व्यक्त केली प्रसिद्ध व्यंगचित्रकार दिवगत आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांवर आधारित टाईमलेस लक्ष्मण या पुस्तकाच प्रकाशनही मोदी यांनी केलं राज्यपाल सी विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यावेळी उपस्थित होते लक्ष्मण यांच्या व्यंगचित्राच्या माध्यमातून गेल्या काही दशकातल्या सामाजिक तसंच राजकीय घडामोडींचा आढावा घेण्याच्या प्रकल्पासाठी राज्यातल्या एखाद्या विद्यापीठानं यासाठी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी सुचवलं प्रधानमंत्री आज महाराष्ट्राच्या एक दिवसाच्या दौ यावर असून त्यांच्या हस्ते ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो आणि दहिसर मीरा भाईदर मेट्रो या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांच्या पायाभरणीचा कार्यक्रम होत आहे

पूणे ि ं होणा या दुस या एका कार्यक्रमात हिंजवडी आणि शिवाजीनगर दरम्यानच्या तिस या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाचीही ते पायाभरणी करतील राफेल विमान खरेदी व्यवहार आणि तिर मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ झाला त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं लोकसभेचं कामकाज सुरु होताच अण्णा द्रम्रुकाच्या संदस्यांनी हौद्यात उतरुन कावेरी प्रश्नी घोषणाबाजी सुरू केली काँप्रेसच्या सदस्यांनी राफेल व्यवहारांच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी करत घोषणा दिल्या

राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद यांनी राफेलचा मुद्दा उपस्थित केला या प्रकरणी संसद आणि सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल सरकारविरुद्ध काँग्रेसन हक्कभंग सूचना दाखल केली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं ही सूचना आपल्या विचाराधीन असल्याचं अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी सांगितलं संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी आझाद यांना अडवत सरकार राफेलसह सर्व मुद्यावर चर्चा करण्यासाठी उंडुक असल्याचं सांगितलं मात्र विरोधी पक्ष चर्चेपासून पळ काढत असल्याचा आवाक त्यांनी केला

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली

आगीचं कारण अद्याप निश्वित झालेलं नाही मात्र रुणालयाच्या नुतनीकरणासाठी तळमजल्यावर ठेवलेलं साहित्य पेटल्यानं आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान या आगीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत याबाबत नरेंद्र मादी आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले

मंगरूळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणासाठी मोतसावंगा रामगाव आणि दुधखेडा या गावातल्या शेतक यांनी जमिनी संपादित करून दिल्या मात्र धरणातल्या पाण्याचा लाभ संबंधित गावांना मिळण्याऐवजी अन्य गावांनाच मिळत असल्याची या शेतकन्यांची भावना आहे सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काल अचानक बेमुदत संप पुकारल्यानं प्रवाशांचे हाल झाले परिवहन कर्मचाऱ्यांना गेल्या अकरा महिन्याचा पगार मिळाला नसल्यानं त्यांनी हा संप केला

हा संप बेकायदेशीर असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं महापालिका परिवहन समितीचे व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी सांगितलं

अशा स्थितीत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व बँकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले राष्ट्रीय मानवाधिकार आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पालघर यांच्या संयुक्त विद्यमानं पालघर प्रकल्प कार्यक्षेत्रातल्या गर्भवती महीलांना ब्लॅकेंट वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन सोमवारी पालघर मधल्या पंचायत समिती सभागृहात करण्यात आलं होतं